सामंजस्य कराराला अमेरिकेनं मान्यता दिली तर ट्रम्प यांच्याबरोबरच्या तिस या बैठकीला उत्तर कोरिया तयार लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदान झाल्यानंतर आता उरलेल्या सहा टप्प्यातल्या निवडणुकीत प्रचारानं चांगलाच वेग घेतला आहे विविध राजकीय पक्षांचे ज्येष्ठ नेते मतदारांना आकर्षित करण्यासाठी देशभरातल्या मेळाव्यांना संबोधित करत आहेत विरोधी पक्षांच्या आघाडीत आज एकवटलेले काही काळापूर्वी एकमेकांचे कट्टर शत्रू होते आणि त्यांच्यातल्या प्रत्येक नेत्याला प्रधानमंत्री बनण्याची महत्वाकांक्षा आहे अशा शब्दात भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी टीका केली आहे

जनतेची लुबाडणूक होऊ नये याकरता केंद्रसरकार दक्ष असल्याचं त्यांनी सांगितलं

पारदर्शकता प्रामाणिकपणा आणि सब का साथ सबका विकास ही माझ्य्या सरकारची वैशिष्ट्यं आहेत यावर मोदी यांनी जोर दिला मच्छीमारांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याचं आश्वासन त्यानी मेळाव्यात दिलं न्याय योजनेच्या माध्यमातनं देशातल्या सर्वाधिक वीस टक्के गरीबांना पैसा दिला जाईल असं काँप्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज सांगितलं कर्नाटकातल्या कोलार आणि चित्रदुर्ग कें त्यांनी दोन मेळावे घेतले यावेळी त्यांनी जे शेतकरी कर्जाची परतफेड करणार नाहीत त्यांना तुरूंगवासाची शिक्षा केली जाणार नाही आणि शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प मांडला जाईल असंही सांगितलं लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहीता लागू झाल्यापासून निवडणूक आयोगानं आतापर्यंत बेहीशोबी रोकड अवैध दारु अमली पदार्थ सोनं असा एकूण अडीच हजार कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे गुजरातमधून सर्वाधिक सुमारे पाचशे कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून त्याखालोखाल तामिळनाडू दिल्ली आंध्रप्रदेश आणि पंजाबमध्ये सर्वाधिक जप्तीची नोंद आहे एका खासगी कंपनीला मिळालेली करसवलत आणि राफेल विमानखरेदी व्यवहारात परस्पर संबंध असल्याचे निष्कर्ष काढणं चुकीचं तसंच हेतुपुस्सर होत असून हा दिशाभूल करायचा प्रयत्न असल्यानं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे

या करसवलतीच्या आणि राफेल विमान खरेदीचा संबंध जोडणं चुकीचं असल्याचं संरक्षण मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे फ्रान्सनं उद्योजक अनिल अंबानी यांना करसवलत दिल्याची माहिती फ्रान्सच्या एका वृत्तपत्रात छापून आल्यावर राफेल व्यवहारातला भ्रष्टाचार उघडकीला आल्याचा दावा काँग्रेसनं केला आहे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूर्जेवाला यांनी सांगितलं की रालोआ सरकारनं राफेल व्यवहाराला गती दिल्यावर लगेच ही करसवलत देण्यात आली िफ्रास्ट्रक्चर लिजिंग एंड फार्जेसियल सर्विस लिमिटेडचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश बावा यांना आज गंभीर गुन्हे तपास कार्यालयानं अटक केली

एस तसंच त्याच्या सहकारी कंपन्यांसंबंधित तपासाप्रकरणी बावा यांना अटक करण्यात आली आहे

देशभातल्या सर्व केंद्र शासकीय कार्यालयांसह औद्योगिक आस्थापनांना उद्या सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे

बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त उद्या सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्याचं कामगार सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे जम्मू कश्मीरच्या शोपियन जिल्ह्यात झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले दहशतवाद विरोधी कार्यवाही सुरु असताना ही चकमक उडाली

यानिमित्तानं राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती व्यंकैय्या नायूडू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जालियनवाला बाग हत्याकांडातल्या शहीदांना श्रद्धांजली वाहिली आहे जालियनवाला बागेतलं भयावह हत्याकांड भारत कधीही विसरू शकत नाही असं कोविंद यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या दूरसंचार आणि संवाद विभागानंही स्मारक स्थळावर एका विशेष प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम व्यंकैय्या नायडू यांनी जालियानवाला बाग शिल्या स्मारकाला भेट देऊन आदरांजली वाहिली उपराष्ट्रपतीनी शहीदाच्या स्मार्णाथ टपाल तिकीट आणि नाण्याचं लोकपर्ण ही केलं कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि पंजाबचे मुख्यमंत्री क्ष्किन अमरींदर सिंग यांनीही जालियनवाला बाग खेल्या स्मारकाला भेट देऊन शहीदांना श्रद्धांजली वाहिली

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बैसाखी विशू रोंगाली बिहू नबबर्ष वैंसाखडी आणि पुथांदू पिरप्पू या सणाच्या पूर्वसंध्ये निमित्त राष्ट्राला शुभेच्छा दिल्या आहेत कापणीचा हा हंगाम कष्टकरी तसंच शेतक यांचा उत्सव असल्याचं त्यांनी सांगितलं देशाची विविधता तसंच उच्च संस्कृतीची झलक या सणांच्या निमित्तानं मिळत असल्याचं राष्ट्रपतीनी म्हटलं आहे नव्या वर्षाची सुरूवात करणा या या सणांमुळे आयुष्यात पुढे उच्च दर्जाची गुणवत्ता राखायला मदत होत असल्याचं उपराष्ट्रपती व्यंकैय्या नायडू यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे रामनवमीनिमित्त मुंबईसह देशभरात अनेक ठिकणी धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल आहे

अमेरिकेनं या वर्षाच्या अखेरीपर्यंत स्वीकार्य अटीच्या सामंजस्य कराराला मान्यता दिली तर ट्रम्प यांच्याबरोबरच्या तिस या बैठकीला आपण तयार आहोत कोरियाचे अध्यक्ष किम जोंग ऊन यांनी म्हटलं आहे उत्तर कोरियाच्या नामधारी संसदेसमोर ते बोलत होते

या प्रस्तावानुसार अशा कारवायांसाठी अंतिम सहा महिन्यांची मुदत दिली असून सरविटणीस अँटोनिओ गुटेरेस यांना अशा राजकीय मंडळाची योजना तयार करायला सांगितलं आहे पाकिस्तानात वायव्य प्रांतात पूराच्या पाण्यात वाहून गेल्यानं दोन मुलांसह आठ जणांचा मृत्यू झाला

या प्रांताचे गव्हर्नर अब्दुल हई खतेबी यांनी ही माहिती दिली सिंगापूर बह्डामिंटन खुल्या स्पर्धेतून भारताची पी व्ही सिंधू बाद झाली आहे

भारताचे किदंबी श्रीकांत आणि समीर वर्मा हे देखील स्पर्धेतून बाद झाले आहेत विविध विभागांसाठी असलेला पैसा मध्यप्रदेशातले काँग्रेस सरकार काँग्रेसच्या उमेदवारांना वाटत आहे असा आरोप भाजपानं आज केला नवी दिल्ली श्वं पत्रकार परिषदेत पक्षाच्या प्रवक्त्या मीनाक्षी लेखी म्हणाल्या की उत्पादन शुल्क नागरी उर्जा आणि पोषण आहार या विभागांसाठी असलेला पैसा काढून तो उमेदवारांना दिला आहे